ठळक बातम्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व राज्यपालांनी आपापल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सक्रीय सहकार्य करावं असं उपराष्ट्रपतींचं आवाहन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीची परीक्षा लांबणीवर तर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन राष्ट्रीय सायकलपटू कमलाकर झेंडे यांचं निधन आणि राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस राज्यपालांबरोबर विचारमंथन आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व राज्यपालांनी आपापल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सक्रीय सहकार्य करावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायड्र यांनी केलं आहे सद्यस्थितीत कोरोना आपत्तीचा सामना करण्यासाठी विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल यांच्याबरोबर द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विचारमंथन करताना नायडू बोलत होते या परिस्थितीला अधिक प्रभावीपणे तोंड देण्यासाठी नवी रणनीती तयार करण्याच्या दृष्टीनं राज्यपाल मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करू शकतील तसंच या परिस्थितीत जनतेचं मनोधैर्य उंचावणं आणि या आपत्तीतून बाहेर पाडण्यासाठी जे प्रयत्न विविध पातळ्यांवर सुरु आहेत त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना सहकार्य करून अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोहोचविणं यामध्ये राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका पार पाडावी असंही नायडू यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याप्रसंगी राज्यपालांसोबत संवाद साधला देशात प्रेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे सर्वाधिक वेगानं दहा कोटी लोकांचं लसीकरण करणारा भारत हा एकमेव देश असून टीका उत्सवाच्या काळात या अभियानाला वेग मिळाला असं मोदी म्हणाले यापुढील काळात लसीकरण आणि उपचार याबाबत जनजागृती करतानाच आयुषसंबंधीच्या उपचारांबाबतही राज्यपाल जनतेला माहिती देऊन जागृती करू शकतील असं मोदी म्हणाले रेमडेसीवीर सरकारने रेमडेसिवीरचे उत्पादन आणि पुरवठा वाढविण्याचा आणि देशातील त्याच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे

रसायन आणि खतं राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी काल देशातील रेमडेसिवीरच्या उपलब्धतेचा आढावा घेतला

सरकारने देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठा वाढविण्यासाठी या इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून याबाबतचा आढावा घेतला विद्यार्थ्यांचं आरोग्य सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी ठामपणे सांगितले विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेवून शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी केंद्र घेईल असंही मोदी यांनी यावेळी नमूद केलं

तर या निकषांच्या आधारे दिलेल्या गुणांवर समाधानी नसलेल्या कोणत्याही उमेदवाराला अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर परीक्षेस बसण्याची संधी दिली जाणार आहे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती प्रकाशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तम कायदेपंडित होते त्यांच्या विचारानं सर्वसामान्य लोकांच्या जीवनात परिवर्तन होण्यास मोठी मदत झाली त्यांचे विचार समजून घेत असताना ते साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढी समोर येणं तेवढेच महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलं

मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही असलेलं कोरोनाचं सावट आणि त्या अनुषंगानं लागू करण्यात आलेले निर्बंध यामुळे ही जयंती साधेपणानं तसंच सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन रक्तदानासारखे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यक्रमांद्वारे साजरी करण्यात आली कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी इथल्या अभिवादन कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण समाजमाध्यमांच्या विविध मंचांवरून करण्यात आलं त्या माध्यमातून नागरिकांनी घरात राहूनच डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केलं ऐकूया सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून मुंबईतल्या चैत्यभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले खासदार राहुल शेवाळे मुंबईचे संपर्कमंत्री अस्लम शेख मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवरांनी डॉ बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली तसंच तिथल्या दीपस्तंभालाही वंदन केलं यावेळी राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते खासदार राहुल शेवाळे लिखित काळाच्या पलीकडचा महामानव पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बौद्ध भिखुना चिवर दान केलं

मात्र कोरोनामुळे यंदा डॉ आंबेडकरांच्या अनुयायांना घरात राहूनच अभिवादन करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं

बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आणि समितीच्या कार्यकर्त्यांनी पालिका केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेऊन माहीम इथं रक्तदान केलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबडवे या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळ गावी त्यांना जयंतीनिमित्तानं अभिवादन करण्यात आलं मंडणगड तालुक्यातली पहिली दीक्षाभूमी असलेलं टाकेडे गाव आणि मंडणगड शहरातही केवळ अभिवादनाचे कार्यक्रम झाले रत्नागिरीतही बाबासाहेबांच्या पुतळ्याला विविध संस्था आणि संघटनांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना तसंच त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली नांदेड इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महापौर मोहिनी येवनकर आमदार अमरनाथ राजूरकर जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदक्मार शेवाळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं नांदेड च्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातही कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच विद्यापीठातील डॉ

सलग दुसऱ्या वर्षी जयंती उत्सवावर कोरोना साथीचं सावट असलं तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी काल सकाळ पासूनच धूळे बसस्थानकाजवळच्या भिम स्मारकावर त्यांच्या अनुयायांची रिघ लागली होती तत्पूर्वी काल सकाळी धुळे शहरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत बौध्द वंदना करुन अभिवादन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांनी प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केलं बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात काल डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीनं डॉ बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ पार पडला यावेळी राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे संपर्कमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड़ समितीचे अध्यक्ष सुमित सरदार दिलीपभाऊ जाधव आदीच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं यानिममित्तानं जिल्हाभरात विविध उपक्रम राबविण्यात आले परभणीतील भिमनगरात सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीनं लसीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला तसेच नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं शहरातील पुतळा परिसरात वृत्तपत्र छायाचित्रकार जयंती उत्सव समितीच्यावतीनं अन्नदान करण्यात आलं

शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन शेतीच्या विकासासाठी पाणंद रस्ता ही योजना प्राधान्य क्रमावर घेण्यात येणार आहे त्यामुळे या योजनेसाठी निधी आणि निर्णय प्रक्रिया गतीने होण्यास मदत मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे

विधी विद्यापीठ न्यायव्यवस्था बळकट करण्यासाठी उत्तम दर्जाच्या शिक्षणाची आवश्यकता असून नागपूर इथलं राष्ट्रीय विधी विद्यापीठ त्या दृष्टीने महत्त्वाचे आणि जागतिक दर्जाचे ठरणार आहे राष्ट्रीय दृष्टीकोन आणि चारित्र्य विकसीत करण्यासाठी हे विद्यापीठ निश्वितच महत्त्वाचे योगदान देईल अशी आशा सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी व्यक्त केला

देशमुख चौकशी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या संदर्भात उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाच्या आधारे केंद्रीय अन्वेषण विभागानं काल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुमारे दहा तास चौकशी केली

या काव्य संमेलनात राज्यभरातील विद्यार्थ्यांनी बालकवींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला

यामध्ये आई आजी कोरोना स्त्रीमुक्ती स्त्रीशक्ती निसर्ग शाळा यांसारख्या विविध विषयांवरील कवितांचा समावेश होता

निधन राष्ट्रीय सायकलपट् कमलाकर झेंडे यांचं काल पुण्यात दिर्घ आजारानं निधन झालं

सायकलींग हा खाच खळग्यांचा संघर्ष करायला लावणारा क्रीडा प्रकार पण सायकलिंग ही फक्त आवड ना ठेवता जिद्द आणि सरावाची जोड लाभली तर यशाची विविध शिखरे पादाक्रांत करता येतात हे कमलाकर झेंडे यांनी दाखवून दिलं त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर चार दशकाहून अधिक काळ झेंडे यांनी या क्रीडा प्रकाराच्या संवर्धनासाठी घालवला मुंबई पूणे सायकल स्पर्धा जिंकणं हे प्रत्येक सायकलपट्रचं स्वप्न असतं

यासह घाटांचा राजा हा किताब त्यांनी पटकावला

त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारानं गौरविण्यात आलं

त्यांच्यातली कसब शिकवण्याची हातोटी यामुळं अल्पावधीतच ते खेळाड्प्रिय प्रशिक्षक ठरले त्यांच्या या कामाची दखल घेत दादोजी कोंडदेव पुरस्कार देत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला घाटांचा राजा पडद्याआड गेला असला तरी त्यांची कारकीर्द येणा या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल यात दुमत नाही आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सीमा चोरडिया

राज्यातील अवकाळी पावसाच्या बातम्या पाऊस सातारा जिल्ह्यातील माण खटाव कोरेगाव सातारा या तालुक्यांमध्ये काल सलग चौथ्या दिवशी गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला

वाशीम जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशीही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाल्याने उन्हाळी मूग आणि भुईमूगाच्या पिकासह भाजीपाला तसंच फळाबागाच नुकसान झालं हिंगोली जिल्ह्यात काल वादळी पावसाने सायंकाळी सात वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत विविध भागात पावसाने हजेरी लावली